लोकसभा अध्यक्षपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ओमपकाश बिर्ला यांची आज एकमतानं निवड करण्यात आली छप्पन वर्षीय बिर्ला हे राजस्थान मधील कोटा इथून सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत अन्य कोणताही उमेदवार नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर आवाजी मतदानानं त्यांची निवड करण्यात आली काँग्रेस पक्षानं लोकसभेतल्या पक्षनेतेपदी पश्चिम बंगाल मधले पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांची नियुक्ती केली आहे

एकराष्ट्र एक निवडणूक या मुद्दयावर मत मांडायला प्रत्येक पक्षाला प्रेसा वेळ द्यावा असं मतही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे

काँग्रेसपक्षाच्या गुजरात शाखेनं या संदर्भात याचिका दाखल केली आहे

या अर्थसंकल्पात शेतकरी महिला दिव्यांग वंचित उपेक्षितांना खऱ्या अर्थानं न्याय देणाऱ्या योजना सादर करतानाच उद्योग आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे देशातील सर्व राज्यांशी तुलना करता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

यामुळं ग्रामविकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना मोठं प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रीया मुंडे यांनी व्यक्त केली आहे

उद्योग विकास आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी ही माहिती दिली

या आंदोलनाला आज सातारा जिल्ह्यातून सुरूवात करणार असल्याचं बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी कळवलं आहे

नांदेड इथले अमृत तेलंग यांना प्रथम क्रमांकाचा विशाखा काव्य प्रस्कार देण्यात आला

व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात द्रचाकी वाहनफेरी काढत प्रशासनाविरुद्ध विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे